यावेळी राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलशिवसेनेचे नेते आणि सार्वजनिन बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते विधान परिषदेसाठी भाजपा आणि मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली यांनीही आपला उमेदवारी अर्ज याच जागेसाठी आज भरला ते या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला राजन तेली यांचे पक्षाच्या पलीकडे विविध पक्षात मित्रत्वाचे संबंध आहेत त्याचाही उपयोग या ठिकाणी निश्चितपणे येईल

विधानपरिषद निवडणुकीसाठी यवतमाळमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चत्र्वेदी यांनी तसंच भाजपचे सुमित बजोरिया यांनी आज अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना गृहमंत्री अनिल देशमुख वनमंत्री संजय राठोड उर्जा मंत्री नितीन राऊत शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते शिवसेनेत बंडखोरी झाली असून माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली असून जावेद अन्सारी शंकर बडे यांनीही अर्ज दाखल केले आहेत देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या पीठानं हा निर्णय दिला अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता इतर दोन दोषींनी मात्र द्रुस्ती याचिका दाखल केली नव्हती आरोपींना फाशीपासून वाचण्याचा हा अंतिम मार्ग होता मात्र ही याचिका फेटाळल्यामुळे चारही आरोपींना या प्रकरणी फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आह

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चार समित्यांच्या सभापतींची आज बिनविरोध निवड झाली समाजकल्याण सभापतीपदी ऋतुजा राजेश जाधव बांधकाम आणि आरोग्य समितीवर महेश शिक्षण क्रीडा आणि अर्थ समितीच्या सभापतिपदी सुनील मोरे तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून रजनी चिंगळे यांची निवड झाली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे पाचोरा इथल्या दि पाचोरा पिपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या आठ संचालकांनी एकत्रितपणे दिलेल्या राजीनाम्यानंतर आज निवडणूक झाली अतूल सुभाषचंद संघवी यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या बँकेच्या इतिहासात प्रथमच एकतर्फी निवडणूक झाली अशोक संघवी यांच्या नम्रता पॅनलला एकही जागा राखता आली नाही

दत्तक विधान प्रक्रिया ही आता फक्त दतक घेतलेल्या मुलाला घरी आणण्याप्रता मर्यादित राहीलेली नसून या प्रक्रियेद्वारे त्या मुलाचे हक्क आणि अधिकारांचं कायदेशीररित्या संरक्षण होतं असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे या प्रक्रियेद्वारे दतक मूलांची जबाबदारी कायद्यानं पालकांकडे येते असं त्या म्हणाल्या केंद्रीय दतक विधान प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या मुलं दत्तक घेण्यासाठी इच्छूक असलेल्या पालकांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष दतक गेलेल्या मुलांची संख्या देशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अनाथ मुलांच्या तुलनेत कमी आहे असं इराणी यावेळी म्हणाल्या स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरवातीलाच होण्यासाठी महिलांमधे मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं त्या आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होत्या कर्करोगाचं निदान आणि उपचार परवडणा या दरात व्हावेत यासाठी केंद्रसरकार प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या

एचडीएफसी आयटीसी एक्सिस बँक आणि टीसीसी यांचे समभाग वधारल्यानं निर्देशांकात वाढ झाली सिंधूदर्ग जिल्ह्यात असलेल्या मत्स्यदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवण इथं लवकरच मत्स्यद्वष्काळ परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे

या परिषदेला देश आणि राज्य पातळीवरील विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी अभ्यासकाना निमंत्रित करण्यात येणार आहे मकर संक्रांतीचा सण देशाच्या काही भागात आत धार्मिक वातावरणात साजरा होत आहे स्र्याचं उतरायण स्रु होत असल्यानं हा सण साजरा केला जातो

नांदेड इथं कालपासून केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या वतीनं एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमा अंतर्गत इंदिरा गांधी मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील विभाग क्रमांक दोनच्या रस्सी खेच स्पर्धानां सुरूवात झाली या स्पर्धेत बिहार त्रिप्रा ग्जरात केरळ छत्तीसगड दीव दमण मिझोरम राज्यातील मुला मुलींचे एकूण दहा संघ मिळून एकशे वीस खेळाडू सहभागी झाले आहेत

विदर्भाच्या काही भागात गेल्या चोवीस तासात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तरं काही भागात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं नागपूर आणि ब्रह्मपूरी इथं नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली